महिला आणि बालकांची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष कृती आराखडा तयार केला आहे पोलिसांचा ताफा क्यूआरटी एसआरपीएफ आरएएफ फोर्स वनच्या तुकड्या होमगार्ड सिव्हील डिफेन्स स्काऊट गाईडचे विद्यार्थी बॉम्बशोधक आणि नाशक पथक तैनात ठेवली आहेत मुंबईच्या चौपाट्यांवर गेल्या पाच वर्षापूर्वी ऐन गणेशोत्सवाच्या काळात आढळलेले स्टिंग रे मासे यंदाही गिरगाव चौपाटीवर आढळले आहेत उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करताना काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे स्टिंग रे चा दंश वेदनादायी असतो हा दंश झाल्यावर त्या भागात जळजळ होत असली तरी खाजवू नये त्यामूळे जखम खोल होऊ शकत असल्यानं तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी सुचना पालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे

त्यावेळी सुमारे दिडशे गणेशभक्तांना या माशाने दंश केला होता यंदाही गिरगाव चौपाटीवर हे मासे दिसले आहेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं पालिकेनं काळजी घेतली असून विविध चौपाट्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली आहेत सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत भाजपाच्या उमेदवाराला मदत करणाऱ्यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता सांगू नये असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे भारतीय रिपब्लिकन पक्ष बहजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानासंदर्भात पवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली अकोल्यात दोन निवडणुकीमध्ये आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता असंही पवार यांनी आठवण करून दिली

चार बळी टिपणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला या मालिकेत उद्या भारत आणि पाकिस्तान संघात लढत होणार आहे नवी दिल्लीत काल सुरु झालेल्या पाचव्या आशिया चषक सायकलींग स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून जोरदार सुरुवात केली